पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोतसुरक्षित राहा आणि कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

वाहन आणि माध्यम उद्योगाच्या रोख्यांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे मुंबई शेअर बाजारात एक हजार अंकांनी घट

आरोग्य मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित असतील पंतप्रधानांनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत

आरोग्य यंत्रणेवर वाढत्या रुग्ण संख्येचा प्रचंड ताण असून दिल्लीत आय सी यू बेड्स आणि रेमडेसिवीर इंजक्शनचा ही मोठा तुटवडा जाणवत असल्याचं केजरीवाल म्हणाले दिल्लीत कोरोना चाचण्यांच्या संख्येत ही वाढ केली असून दिल्ली सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहे ही लाट रोखायची असेल तर टाळेबंदी आवश्यक असल्याचं सांगून उप राज्यपालांच्या बरोबर चर्चा करून हा निर्णय जाहीर करत असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतातील मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये असं आवाहन ही केजरीवाल यांनी केलं आहे पद्दचेरी कोविड पुद्दचेरीमध्ये कोरोनाचा मोठा संसर्ग झालेल्या काही भागात टाळेबंदी जाहीर केली जाण्याचा इशारा नायब राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी दिला आहे चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असून गर्दीच्या ठिकाणी लसीकरणाच्या फिरत्या गाड्या सुरु करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं

आजारी व्यक्तींच्या उपचाराबरोबरच लसीकरणावर भर दिला जात आहे ऑक्सिजन प्रवठ्यावर लक्ष ठेवले जात असून बस्तर जिल्ह्याच्या आदिवासी भागात जगदाळपूर इथे बांधण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे विमा संरक्षण आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू सावरली जाण्याची खात्री कोविड योद्ध्यांच मानसिक संतुलन कायम ठेवून त्यांना लढण्यासाठी बळ देते

कोविड योध्यांसाठी गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये सुरु करण्यात आलेल्या या योजनेला एक वर्षात तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली या वर्षासाठीही ही विमा योजना सुरु राहणार आहे

प्रत्येक नागरिकाला या काळात उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं ट्वीट सीतरामन यांनी केलं आहे शेअर वाहन आणि माध्यम उद्योगाच्या रोख्यांमध्ये आज सकाळी मोठी घसरण झाल्यामुळे सुमारे एक हजार अंकांनी शेअर बाजार कोसळला

नार्कोटिक्स मुंबई अंमलीपदार्थ विरोधी पथकानं दक्षिण मुंबईतील आगरीपाडा नागपाडा आणि बदलापूर भागात काल छापा टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे भावे ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं कर्करोगाच्या दीर्घ आजारानं आज पहाटे पण्यात निधन झालं

सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या

त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत त्यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करताना अभिनेत्री देविका दप्परदार यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या

तर द्सरा भारतीय कुस्तीपटू संजीत यानं कांस्यपदक जिंकलं या स्पर्धेत भारतीय संघानं पुरुष गटात फ्री स्टाईल प्रकारात एकंदर सात पदके पटकावली तर एकंदर पदक तालिकेत पाच सुवर्ण तीन रौप्य आणि सहा कास्यपदकांची कमाई केली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार